राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना काँग्रेस राष्टवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपापल्या क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडून आलेल्या उमेदवारांना आपले म्हणत आहेत त्यामुळे सरपंच निवडणुकीनंतरच ग्रामपंचायत निवडणुकीतलं पक्षीय बलाबल स्पष्ट होणार आहे

रांजणगाव शेणपूंजी ग्रामपंचायतीवर आमदार प्रशांत बंब गटानं वर्चस्व राखलं आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात माजी सरपंच भास्करराव पेरे यांच्या मुलीचा पराभव झाला फुलंब्री तालुक्यातल्या किनगाव ग्रामपंचायतीत भाजपच्या अन्राधा चव्हाण यांच्या पॅनलनं पिसादेवी ग्रामपंचायतीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या पॅनलनं तर पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामपंचायतीवर रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांचं पॅनलने विजय मिळवला

जिल्ह्याच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप शिवसेना यांच्यात द्रसऱ्या क्रमांकासाठी अटीतटीची लढत झाल्याचं दिसत आहे

घनसावंगी ताल्क्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं वर्चस्व राहिलं

मंठा आणि परतूर ताल्क्यात बह्तांश ठिकाणी शिवसेना आणि भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले दरम्यान भोकरदन इथं मतमोजणी सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी हु़ुडबाजी केल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला

काँग्रेस पक्षाला मानणारे कार्यकर्ते विजयी झाल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे

औसा विधानसभा मतदार संघात बह्तांशी ग्रामपंचायतीवर आमदार अभिमन्यू पवार समर्थक विजयी झाल्याचा दावा भाजपाचे औसा ताल्का अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पॅनेलनं औसा तालुक्यातील धानोरा गावातील पंचायतीवर ताबा मिळवला

सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या वालूर या ग्रामपंचायतीवर संजय साडेगावकर यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं बोरी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पॅनलने तर झरी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे नेते गजानन देशमुख आणि डॉ प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वात जनसेवा पॅनलने विजय मिळवला गंगाखेड तालुक्यात राणी सावरगांव इसाद मरडसगांव धारासुर धनगर मोहा वागदरी या अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला असून तरुणांना अधिक संधी दिली असल्याचं दिसून आलं

हिंगोली नजिक बळसोंड ग्रामपंचायतीत भाजपप्रणीत पॅनलचा विजय झाला तर नर्सी नामदेव इथं काँग्रेसप्रणीत पॅनलने विजय मिळवला

वसमत तालुक्यात चार ग्रामपंचायतींमध्ये तर हिंगोली तालुक्यात तीन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका प्रभागात उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढून निकाल लावण्यात आला

जिल्ह्यात अनेक सत्ताधारी सरपंचांनी विजय प्राप्त केले बह्तांशी नेत्यांचे समर्थक आपापल्या भागात विजयी झाले

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक चिखली आणि हळदा ग्राम पंचायतीत सत्ता कायम ठेऊन आहेत भाजपचे आमदार राजेश पवार यांचे समर्थक पॅनल मात्र आपल्याच आलू वडगाव मध्ये पराभूत झाले

शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी ग्रामपंचायतीत तर कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या देव धानोरा इथं शिवसेनेने विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या पळसप गावात महाविकास आघाडीला विजय मिळाला माजी आमदार मध्कर चव्हाण यांच्या अणदर इथं काँग्रेसनं विजय मिळवला

उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या रोसा ग्रामपंचायतीवर वंचित बहजन आघाडीने विजय मिळवला लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आम आदमी पार्टीचं निर्मल परिवर्तन पॅनल निवडून आलं

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या पैठण ग्रामपंचायतीवर पाणी फाऊंडेशनच्या तरुण कार्यकर्त्यांचं पॅनेल विजयी झालं

या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेतला ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करुन घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं दुरद्रश्य प्रणालीद्वारे झालेल्या या आढावा बैठकीत राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते शनिवारी श्रभारंभाच्या दिवशी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल म्ख्यमंत्र्यांनी यंत्रणेचं कौत्क केलं

सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसऱ्या क्रमांकावर आहे या यादीत महाराष्ट्राचं नाव राहू नये महाराष्ट्र अपघातमुक्त व्हावा असा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्यानं जिल्ह्यात रस्ते अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे याबद्दल औरंगाबाद जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सायकल फेरीला हिरवा झेंडा दाखवला

रस्ते सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या साहित्याचं पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते प्रकाशन झालं

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे मात्र महाविकास आघाडीतल्या सर्वच घटक पक्षांनी स्वबळाची भाषा केली तर महाविकास आघाडी होणं कठीण आहे असंही ते म्हणाले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची चौकशी झाल्यावर पक्ष निर्णय घेईल असंही भूजबळ यांनी सांगितलं दरम्यान धनंजय मुंडे यांच्या निषेधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीनं काल औरंगाबाद आणि बीडसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली

या संदर्भात एक विस्तुत निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून भाई उद्धवराव पाटील यांची स्मृती जपण्याची विनंतीही करण्यात आली आहे

काल बीड जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगवान यांच्यासह प्रमुख आणि ज्येष्ठ सदस्य या बैठकीला उपस्थित होते

ते काल नांदेड इथं बोलत होते त्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामग्रहात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला

शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्ज्न खोतकर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस संध्या देठे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला ब्राह्मण समाजाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठप्रावा करणार असल्याचं खोतकर यांनी यावेळी सांगितलं